मॅरेथॉनच्या मुख्य स्पर्धेचं उद्घाटन राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्या हस्ते तर ड्रीम रनचं उद्घाटन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते गनशॉटद्वारे करण्यात आलं या मॅरेथॉनमध्ये म्रंबईकरांसह देश विदेशातील धावपट्र सहभागी झाले होते एलिट रन प्रकारात इथिओपिया आणि केनियाच्या धावपट्रंमध्ये चुरस बघायला मिळाली

चार किलोमिटर अंतर धावल्यावर ते खाली कोसळले बॉम्बे हॉस्पिटलमध्ये दाखल केलं असता डॉक्टरांनी तपासून त्यांना मृत घोषित केलं

एजाज खान दिग्दर्शित हमीद हा चित्रपट प्रथम प्रदर्शित होईल

राष्ट्रीय प्रस्कार विजेता बाल कलाकार तलहा अर्सद ऋषी या महोत्सवाचं उद्घाटन करणार असल्याचं याबाबतच्या व्रत्तात म्हटलं आहे शिर्डीच्या साईबाबांच्या जन्मस्थळाबाबत निर्माण झालेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर बेमुदत शिर्डी बंदचं आवाहन करण्यात आलं आहे अहमदनगर जिल्ह्यातल्या कोपरगाव तालुक्यात असलेल्या शिर्डी इथं काल रात्री झालेल्या ग्रामसभेत हा निर्णय घेण्यात आला आहे त्यानुसार आज गावतली बाजारपेठ सर्व दुकानं आणि व्यवहार बंद राहणार आहेत साईबाबांचं मंदिर मात्र देशभरातून येणाऱ्या भाविकांना दर्शनासाठी ख्रलं ठेवण्यात येणार असल्याचं याबाबतच्या व्रत्तात म्हटलं आहे

औरंगाबाद शहरात महापौर नंद्कुमार घोडेले यांनी रेल्वे स्थानकावरील केंद्रावर बाळाला लस पाजून या मोहिमेची सुरवात केली याशिवाय मराठवाड्यातही सर्वत्र लसीकरण केंद्रांवर गर्दी होत असल्याचं आमच्या ठिकठिकाणच्या वार्ताहरांनी कळवलं आहे

शहरातल्या जीवन विकास ग्रंथालयात ज्येष्ठ समीक्षक डॉ सुधीर रसाळ यांनी या मेळाव्याचं उद्घाटन केलं यावेळी ज्येष्ठ लेखक बाबा भांड कवी दासू वैद्य प्रशांत गौतम उपस्थित होते या मेळाव्यात निमंत्रितांचं कवीसंमेलन कथाकथन बालमेळावा बालसाहित्याचं प्रदर्शन आणि मराठवाड्यातल्या बालसाहित्यिकांचा सन्मान असे विविध कार्यक्रम होणार आहेत

गिर्यारोहकांचा एक चमू स्थानिकांच्या मदतीनं सावंत यांचा शोध घेत असल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे

दुपारी दीड वाजता या सामन्याला सुरुवात होईल मालिकेत दोन्ही संघ एक एक सामना जिंकून बरोबरीत आहेत

एक भारत श्रेष्ठ भारत अभियानात या स्पर्धेचं आयोजन केलं जात आहे फेन्सिंग तलवारबाजी ही मध्य आशियाई मार्शल आर्टची शैली आहे या स्पर्धेत उत्तराखंड कर्नाटक गोवा झारखंड मध्य प्रदेश मणिपूर बिहार आणि त्रिपुरा या आठ राज्यांतील संघ सहभागी आहेत